बाबासाहेबांच्या जयंतीनिमित त्यांचं स्मरण करून त्यांना आदरांजली वाहण्यासाठी देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बाबासाहेबांना आदरांजली वाहिली वंचित वर्गासह शेतकरी कामगार आणि विशेष करून महिलांना समान हक्क मिळवून दयायचं मोठं कार्य बाबासाहेबांनी केलं जनतेनं बाबासाहेबांच्या विचारानं त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून चालावं असं आवाहन राष्ट्रपर्तींनी केलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली बाबासाहेबांनीच देशातल्या सामाजिक न्याय व्यवस्थेचा पाया रचला असं मोदी यांनी ट्विटर संदेशात म्हटलंय नागप्रात दीक्षाभूमी आणि म्ंबईत चैत्यभूमी इथं बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जनसागर लोटला राज्यपाल चे विदयासागर राव मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह विविध पक्षाच्या नेत्यांनी चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन केलं

बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती समारंभाला नाशिक मध्ये काल मध्यरात्रीपासूनच प्रारंभ झाला नाशिक शहरात सीबीएस इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पृतळ्याला महापौर रंजना भानसी तसंच अन्य लोकप्रतिनिधींनी प्ष्पहार अर्पण करून अभिवादन केलं महामानावाला अभिवादन करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती ब्लडाणा जिल्ह्यात सर्वत्र डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित त्यांना अभिवादन करण्यात आलं वाशीम जिल्ह्यात आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्तळ्याजवळ सर्वधर्मियांनी अभिवादन केलं शहरातल्या विविध सामाजिक संस्थांनी समाजोपयोगी कार्यक्रम तसंच बौद्ध विहारात विविध कार्यक्रम आणि रक्रीचं आयोजन केलं अमरावती इथं इरविन चौकातल्या बाबासाहेबांच्या प्तळ्याला अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती सामाजिक सांस्कृतिक उपक्रम राबवून बाबासाहेबांना मानवंदना देण्यात आली जालना शहरातही भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी केली जात आहे जालन्यातल्या मस्तगड इथल्या बाबासाहेबांच्या प्तळ्याला विविध राजकीय पक्ष संघटना सामाजिक संस्था आणि नागरिकांनी पृष्पहार अर्पण करून अभिवादन केलं

बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं सायंकाळी शहरातून मिरवणूक काढली जात आहे पालघर जिल्ह्यात सर्वत्र डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे पालघर जिल्ह्यातल्या बोईसरमध्ये बाईक रक्षी आणि भव्य मिरवणूक काढण्यात आली बोईसरमधल्या आंबेडकर चौकात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन करून या रक्तीला आणि मिरवण्कीला स्रुवात झाली संध्याकाळी जयंतीनिमित गाण्यांच्या आणि इतर कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे

बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज गडचिरोली जिल्ह्यातही उत्साहात साजरी करण्यात आली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासनातर्फे अपर जिल्हाधिकारी सुधाकर क्ळमेथे यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन केलं भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित रिपब्लिकन पक्ष उभारण्यासाठी गटातटात विख्रलेल्या रिपब्लिकन नेत्यांनी एकत्र यायला हवं असं आवाहन केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री खासदार रामदास आठवले यांनी आज केलं

स्वतःच्या ताकदीवर निवडणुका जिंकण्याचे फार मोठे आव्हान रिपब्लिकन चळवळीसमोर आहे त्याम्ळं सर्वच गटांनी एका राजकीय मंचावर यायला हवं असंही आठवले म्हणाले ज्या गांधी कुटुंबानं देशासाठी बलिदान केलं त्यांच्यावर टीका करताना पातळी ठेवा नाहीतर तुमच्या पदाची किंमत राहणार नाही असं नमुद करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे ते आज बीड जिल्ह्यात आष्टी इथं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचार सभेत बोलत होते गेल्या साडे चार वर्षाच्या कार्यकाळात शेतकरी शेतमजूर यांच्या बाबतीत कुठलाही हिताचा निर्णय घेतलेला नाही देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या बीड जिल्ह्यात झाल्या आहेत मात्र सरकारला काही देणंघेणं नाही असा आरोपही पवार यांनी यावेळी केला जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर त्यांनी टीका केली विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणातून केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवर टीका करत हे सरकार गोरगरिबांचं नाही तर मोठमोठ़या उदयोजकांच असल्याची टीका केली काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस जातीवाद करून राजकारण करत असल्याचा आरोप भाजपचे नेते बबनराव लोणीकर यांनी केला आहे ते आज जालना जिल्ह्यातल्या परतूरमध्ये परभणी लोकसभा मतदार संघातले महाय्तीचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचार सभेत बोलत होते भारतीय कम्यूनीस्ट पक्षाचे परभणी लोकसभा मतदार संघातले उमेदवार राजन क्षिरसागर यांच्या पाठिशी ठामपणे उभं रहावं असं आवाहन भारतीय कम्यूनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव भालचंद्र कानगो यांनी आज परभणी इथं वार्ताहर परिषदेत केलं धर्मनिरपेक्ष मतांचं विभाजन टाळण्यासाठी मंबईत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना पाठींबा दयायचा निर्णय लोकभारती पक्षानं घेतला आहे

राज्यात राज् शेट्टी आणि प्रकाश आंबेडकर यांनांही त्यांच्या मतदार संघात पाठींबा देणार असल्याचं पाटील यांनी जाहीर केलं

मतदानाच्या आदल्या दिवशी नक्षलवादयांनी गट्टा गावानजीक भूस्रुंगस्फोट घडवल्यानं संबंधित मतदान केंद्रांपर्यंत मतदान पथके पोहचू शकली नव्हती त्यामुळे चार ठिकाणी मतदान झालं नव्हतं

निवडण्कीवेळी मतदान यंत्र ईवीएम नीट काम करत नसल्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी निवडणूक आयोग प्रेसे उपाय योजत नसल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे आंधप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाब् नायड़ काँग्रसेचे अभिषेक मन् सिंघवी भारतीय कम्युनीस्ट पक्षाचे सरचिटणीस सुधाकर रेडुडी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मार्क्सवादी कम्युनीस्ट पक्षाचे नेते निलोत्पल बसू आदी नेत्यांनी संयुक्त वार्ताहर परिषदेत या संदर्भात निवडणूक आयोगावर टीकाही केली निवडणुक कर्तव्य बजावताना जखमी झालेले अधिकारी कर्मचारी तसंच मृत झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या क्टंबियांना सान्ग्रह अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागानं घेतला आहे निवडणूक कामकाज प्रशिक्षणासह निवडणूकीशी संबंधित कर्तव्यासाठी संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी आपलं घर किंवा कार्यालयातून बाहेर पडल्यापासून कार्यालयात किंवा घरी परत येईपर्यंतचा कालावधी या अनुदानासाठी ग्राह्य धरला जाणार आहे

विकसित देशांमधली आर्थिक मंदी आणि भारतात सार्वत्रिक निवडण्कीनंतर स्थीर सरकार येण्याचा विश्र्वासाच्या पार्श्वभूमीवर ही ग्ंतवणूक होत असल्याचं मत भांडवल बाजार तज्ञांनी व्यक्त केलं आहे

गडचिरोली जिल्ह्यात भूसुरुंगस्फोटानं उध्वस्त झालेल्या भापडा पुलाचं बांधकाम पोलीस विभागाच्या मदतीनं स्रु झालं आहे

यामुळे दुर्गम भागातल्या नागरिकांना दळणवळणाची स्विधा उपलब्ध व्हायचा मार्ग मोकळा झाला आहे एटापल्ली तालुक्यातल्या जारावंडी ते छत्तीसगडमधल्या पाखाज्र या दोन ठिकाणांना जोडणाऱ्या या प्लाचं बांधकाम सुरु असताना नक्षलवाद्यांनी हा पूल भू सुरुंग स्फोटानं उडवला होता